अग्निशमन दलाचे दहा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल द्ख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत दरम्यान कोविशिल्ड लस ज्या इमारतीत तयार केली जाते ती इमारत पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं कोविशील्ड लस उत्पादन आणि प्रवठ्यात खंड पडणार नाही असं संस्थेचे प्रमुख आदर पूनावाला यांनीही स्पष्ट केलं आहे

मुख्यमंत्री आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार आहेत उपमुख्यमंत्री आणि पूण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली कोविड प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीअसं पवार यांनी सांगितलं आज तज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचं कारण स्पष्ट होऊ शकेल असं ते म्हणाले

दरम्यान या इमारतीला काल संध्याकाळी पुन्हा आग लागली होती पण अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली लस प्रशिक्षण व्हॅक्सीनमैत्री या लस देणगी कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतानं नेपाळ आणि बांगलादेशला लसींच्या मात्रा रवाना केल्या आहेत आज सेशेल्स मॉरीशस म्यान्मार या देशांना भारतात तयार केलेल्या कोविड प्रतिबंधक लसींचं वितरण केलं जाणार आहे

या देशांमध्ये बांगलादेश भूतान मालदीव मंगोलिया म्यानमार नेपाळ बहारीन ब्राझील मॉरीशस मोरोक्को ओमान सेशेल्स आणि श्रीलंका यांचा समावेश होता या देशांमधले सरकारी अधिकारी शीत साखळीतील अधिकारी जागतिक आरोग्य संघटना आणि यूनिसेफ यांचे प्रतिनिधी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते कोरोना संसर्ग आणि लस लसीकरण केंद्र उभारणी आणि प्रत्यक्ष लसीकरण वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण या बाबींचा प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश होता

हर्ष वर्धन यांनी काल दिली आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं या लसींबाबत जागरूकता निर्माण करण्यसाठी उपयायोजना आखण्यात आल्या आहेत त्याचं उदघाटन करताना ते बोलत होते

पुणे लसीकरण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण अधिक असून हा कल असाच राहिल्यास लवकरच आम्ही जिल्ह्यातील आमचं उद्घिष्ट पूर्ण करू असा विश्वास ग्रामीण आरोग्य यंत्रणेनं व्यक्त केला आहे

अपेक्षेपेक्षा लसीकरण कमी होत असलं तरी त्यासाठी काही तांत्रिक कारणेही आहेत असं स्पष्ट करतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीनं काही लसीकरण केंद्रांच्या जागेतही बदल केला जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे लसीकरणासंदर्भात अजूनही काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम असून तो दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरु असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं बारामती आणि जुन्नर सारख्या भागातील लसीकरण केंद्रांवर मोठा प्रतिसाद मिळाल्याचंही प्रसाद म्हणाले इंट्रो बच्चू कडू कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीचा फटका अनेक क्षेत्रांना बसला तसा तो शिक्षण क्षेत्रालाही बसला मात्र तरीही या संकटाचं संधीत रुपांतर करत अनेक अभिनव प्रयोग शिक्षण क्षेत्रात झाले राज्यातल्या शिक्षकांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून या काळातही शिक्षणांची गंगा वाहती ठेवली कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम या विषयावर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांची मुलाखत आकाशवाणी प्णे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे उप संचालक नीतीन केळकर यांनी नुकतीच घेतली

त्या साठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमती पत्र घेण्यासाठी वाशीम जिल्ह्यातले शिक्षक प्रयत्न करत आहेत

लातूर आणि कोल्हापूर विभागात काल एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नाही

पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार